यावेळी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ यूनिटीला भेट दिली आणि तिथल्या परिसराची पाहणी केली

त्यानिमित्त आयोजित नमामि नर्मदे महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री आज सकाळीच केवडीया श्वे दाखल झाले नाभिक समाजाच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी महाराष्ट्र राज्य नाभिक केश शिल्प मंडळाची स्थापना केली असून अध्यक्षपदी नागपूरच्या सुधीर उर्फ बंडू राऊत यांची नियुक्ती झाली आहे तिर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडच्या विश्वनाथ पाटील यांची नियुक्ती झाली आहे

त्यामुळे शालेय शुल्क विम्याचे हफ्ते पालिका कर यांच्यासह सर्व संबधित देयकांचा भरणा या प्रणालीद्वारे करता येईल सध्या ही सुविधा फक्त डीटीएच वीज गॅस दुरसंचार आणि पाणी यांची देयकं भरण्यासाठीच उपलब्ध आहे तिचा विस्तार त्रिर क्षेत्रांसाठी करण्याबाबतचं परिपत्रक रिझर्व्ह बँकेनं काल जारी केलं

ञीनेशियात योग्यकर्ता क्रिं सुरू असलेल्या आयटीटीएफ आशियायी टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुष संघानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

मुख्य फेरीत आठ संघ परस्परांविरोधात खेळत असून पहिल्या विभागाच्या अंतिम फेरीतले संघच अजिंक्य विभागासाठी पात्र ठरतात भारतीय महिला संघानंही चांगली कामगिरी करत लेबेनॉन आणि जॉर्डन यांच्यावर विजय मिळवून पहिल्या विभागात प्रवेश मिळवला